प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्यानं राष्ट्रव्यापी फि इंडिया मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत दैनंदिन जीवनात शारिरिक आणि क्रीडा उपक्रमांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि आरोग्यस्वास्थ्य लाभावं हा यामागील उद्देश आहे नवी दिल्ली इथं आज एका विशेष समारंभात प्रधानमंत्री ही फि इंडिया चळवळीसाठीची शपथ देणार आहेत आपल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी याविषयीची घोषणा केली होती नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते वितरण करण्यात येईल कुस्तीप्ट बजरंग पुनिया आणि दिव्यांग क्रीडाप्रिदीपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल तर अष्टपैलू रविंद्र जडेजा फु डॉलप ू गुरप्रितसिंग संधू हॉकीप ू चिंग्लेसाना कांगुजाम धावप ू महम्मद अनास स्वप्ना बर्मन आणि नेमबाज अंजूम मुदगील यांना अर्जून पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे

या कार्यक्रमाचं आकाशवाणीवरुन थे घ्रसारण करण्यात येणार आहे फि इंडिया अर्थात सुदृढ भारत चळवळ सुरु करण्याच्या सरकारच्या उपक्रमाची अनेक खेळाडूंनी प्रशंसा केली आहे फि इंडिया हा खेलो इंडिया प्रमाणेच मोठा उपक्रम बनेल असं क्रिकेशिगौतम गंभीर यांनी आकाशवाणीला सांगितलं देशात तंदुरुस्त राहण्याची संस्कृती वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला उत्तम खेळाडू बनण्यासाठी तंदुरुस्त राहणं हे खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं अलिकडच्या काळात भारतानं जागतिक आरोग्यसेवा आणि दर्जासंबंधी क्रमवारीत आगेकूच केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे अशा उपक्रमांमुळे जगात भारताचं स्थान उंचावेल अशी आशा आहे किरकोळ बाजारात तसंच कोळसा खाणीत थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचं केंद्र सरकारनं कबिनेट बैठकीत ठरवलं हे अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्ली इथं वार्ताहरांना दिली

ज्या नागरिकांची नावं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेच्या अंतिम यादीत समाविष्ट नसतील अशांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्याची एक संधी देण्यात येईल असं आसाम सरकारनं म्हाळां आहे आकाशवाणीशी बोलताना गृह आणि राजनितिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव कुमार संजय कृष्ण यांनी ही माहिती दिली

यादीत नाव नसलेले नागरिक या लवादाकडे दाद मागू शकतात

न्यायालयामार्फतही भारतीय नागरिकत्व सिद्ध करु न शकणा या व्यक्तींविषयी केंद्र आणि आसाम सरकार संयुक्तपणे नंतर निर्णय घेतील असंही ते पुढे सांगितलं

सीबीआयनं दिल्ली उच्चं न्यायालयाला सांगितलं की ीतापर्यंत जो तपास झाला ीहे त्यावर ीधारित हे ीरोपप्र दाखल केलं जाणार ाहे

काल राजभवन इथं बातमीदारांशी ते बोलत होते

इथल्या युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायला हवा असंही ते म्हणाले

जम्मू कश्मीरमध्ये लवकरच निवडणूका घेऊन लोकशाही प्रस्थापित केली जाईल इथली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत हे मोबाईल सेवा ही लवकरच पूर्वपदावर येणार हे सरकार विविध केंद्रीय संघ जांबरोबर चर्चा करत हे सफरचंदाला किमान धारभूत किंमत देण्यासंदर्भातही बोलणं सुरु हेत

राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या फडणवीसांची महाजनादेश यात्रा दुस या िप्यात आहे

इस्रोच्या यशस्वी मंगळ यान मोहिमेवर आधारित मिशन मंगल या हिंदी चित्रप ला राज्य वस्तू आणि सेवा करातून सू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला